आज सकाळी यासंदर्भात अंतिम सुनावणी होणार आहे न्यायमूर्ती एन

रमणा अशोक भूषण आणि संजीव खन्ना यांच्या खंडपीठापुढं ही सुनावणी सुरू आहे

यावेळी त्यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रही न्यायालयात सादर केली मेहता यांच्या या युक्तीवादावर महाविकास आघाडीचे वकील कपिल सिब्बल यांनी आक्षेप धेतला अजितपवार यांनी जे सद्यांचे पत्र दिलं ते भाजपाला पाठिंबा देण्यासाठी नव्हतं असंही त्यांनी स्पष्ट केलं

अजित पवार दरम्यान कालही दिवसभर राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात नाट्यमय घडामोडी घडतच होत्या

राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आलेल्या अजितपवार यांना बहुमत चाचणीसाठी पक्षादेश काढण्याचा कोणताही अधिकार नाही असंराष्ट्रवादी कॉप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या आमदाराना सांगितलं तर भाजपाबह्मत सिद्ध करण्यासाठी तयार असल्याचं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीपत्रकार परिषदेत सांगितलं या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचं मन वळवण्यासाठीही राष्ट्रवादीचे नेते जोरदार प्रयत्न करत असून काल रामराजे नाईक निंबाळकर दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ आणि सुनिल तटकरे यांनी अजित पवार यांच्याशी चर्चा केली संसद महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीचे पडसाद काल संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले

लोकसभेचं कामकाज सुरूझाल्यानंतर कॉप्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हौद्यात येऊन सरकारविरोधात फलक दर्शवत घोषणा दिल्या महाराष्ट्रातली सत्तास्थापनेचीप्रक्रिया म्हणजे लोकशाहीची मुस्कटदाबी असल्याचं मत कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधीयांनी मांडलं राज्यसभेतही कॉंग्रेसच्या सदस्यांसहडाव्या आणि इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी महाराष्ट्रातल्याघडामोर्डीवर चर्चा करण्याची मागणी केली मात्र राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकैय्या नायड यांनी न्यायप्रविष्ट प्रकरणांवर चर्चा घेतली जाऊ शकत नाही असं म्हणत हा प्रस्तावफेटाळला या दरम्यान गोंधळ सुरूच राहिल्यानं नायडू यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं संविधान दिन आज सत्तरावा संविधान दिन आहे

सत्तराव्या संविधान दिनानिमित्त आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं संयुक्त सत्र आयोजित केलं जाणार आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद या सत्राला संबोधित करणार आहेत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या विशेष सत्राला उपस्थित राहणार आहेत बहिष्कार दरम्यान आजच्या संसदेच्या संयुक्त बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसह अन्य काही विरोधी पक्षांनी घेतला आहे राज्यातल्या सत्तास्थापनेतील ताज्या घडामोडींचा निषेध करण्यासाठी या पक्षांचे खासदार संसद परिसरातील आंबेडकर प्रतळ्याजवळ निदर्शनं करणार आहेत मख्यमंत्री मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आपल्या पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत आढावा घेतला

या निधीला मंजूरी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयानं टविटरच्या माध्यमातून दिली आहे यशवंतराव चव्हाण राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पूण्यतिथीनिमित्त काल विधान भवनातल्या त्यांच्या प्रतिमेला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पृष्पहार अर्पण करून अभिवादन केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध नेते यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कराड इथल्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर प्रष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली राज्यात महाविकास आघाडीचं सरकारच अस्तित्वात येईल असा पुनरुच्चार पवार यांनी यावेळी केला चौकशी बंद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात सुरू असलेल्या सिंचन घोटाळ्याची चौकशी बंद करत असल्याबाबत प्रसार माध्यमातून येत असलेल्या बातम्यांचं राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं खंडन केलं आहे

या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते

आवक वाढली होती तरीही कांद्याला विक्रमी भाव मिळाला ऊस तोड कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक काल जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीमध्ये महापुराने नुकसान झालेल्या उसाची तोड पहिल्यांदा करण्याचं निश्वित करण्यात आलं यासाठी पंधरा दिवसाचा क्रमपाळीचा आराखडा तयार करण्याचे आदेश देसाई यांनी साखर संचालकांना दिले आहेत

नेरूळ इथल्या आगरी कोळी भवनात ही संगणकीय सोडत काढली जाईल

किल्ले सिंधूदुर्ग प्रेरणोत्सव समितीनं या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं बससेवा राज्य परिवहन महामंडळाच्या नगर विभागातर्फे तारकपूर आगारातून खास महिलांसाठी कालपासून नगर पुणे अशी एसटी बस सुरू करण्यात आली आहे या बसची सुरवात महिला वाहक संध्या हाळगावकर यांच्या हस्ते करण्यात आली परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते

उद्या सकाळपर्यंतआकाश निरभ्र राहील तसच किमान तापमानातही फारशी घट होण्याची शक्यता नाही असा हवामान विभागाचा अंदाज आहे